दहशतवाद मानवतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचं मोदी यांनी या बैठकीत सांगितलं दहशतवादामुळे केवळ निरपराध व्यक्तींचाच बळी जात नाही तर यामुळे आर्थिक विकास आणि धार्मिक सौहार्दावर नकारात्मक परिणाम होतो असं ते म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वितरीत केल्या जाणाऱ्या घरकूल योजनेत दिव्यागांना विशेष प्राधान्य दिलं जाईल असं मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस म्हणाले ते काल मुंबईत अंध व्यक्तींच्या संमेलनात बोलत होते ते पुढे म्हणाले की दिव्यांग व्यक्तींच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मी सदैव तत्पर आहे मला भेटण्यासाठी त्यांनी कधीही संकोच करु नये आणि मोकळेपणानं आपले प्रश्न मांडावेत अमेरिका आणि भारत यांच्यातल्या व्यापारविषयक वादामध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या तक्रार निवारण समितीनं भारताच्या बाजूनं निर्णय दिला आहे

हे अनुदान जागतिक व्यापार नियमांचं उल्लंघन असल्याचं जागतिक व्यापार संघटनेच्या समितीनं म्हटलं आहे

लोकसभेत बुधवारीच हे विधेयक मंजूर झालं होतं

या कार्यक्रमातर्गत क्षयरुग्णांची माहिती देणा या आणि ते उपचार पूर्ण करतील याची काळजी घेणा या खाजगी क्षेत्रातल्या आरोग्य सुविधा पूरवठादारांना आर्थिक सहाय्य दिलं जाईल उपचार काळात आवश्यक पोषण आहारासाठी रुग्णांना थेट लाभ हस्तांतरणही या उपक्रमात केल जाईल असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे ज्येष्ठ तबलावादक पंडित भाई गायतोंडे यांचं काल रात्री ठाण्यात निधन झालं